अर्थमंत्री थेट परकीय गुंतवणुकीतील वाढ उत्पादन क्षेत्रातली वाढ आणि गेल्या तीन महिन्यात वाढलेलं जीएसटी कर संकलन हे अर्थव्यवस्था वाढीचे निदर्शक आहेत अर्थकारण संकटात नाही अशी ग्वाही केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत दिली देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याच्या उद्दीष्टाकडे वाटचाल करत आहे असं त्यांनी अंदाजपत्रकावरील चर्चेअंती सांगितलं खासगी गुंतवणूक निर्यात तसंच खाजगी आणि सार्वजनिक क्रय या अर्थव्यवस्था वाढीला चालना देणाऱ्या चार मुद्यांवर सरकारचा भर आहे असं सीतारामन म्हणाल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र काल संपलं

पदवीदान नीतीमुल्यांप्रती प्रामाणिक राहत युवापिढीनं देशाला बलशाली बनवावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत औरंगाबाद इथं काल पार पडला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा अबिनीक्मार नांगिया दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहणे होते विद्यापीठ परिसरात जलदूत संस्थेनं लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन तसंच लोकार्पण सोहळाही यावेळी राज्यपालांच्या हस्ते पार पडला निधी राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जावी त्यातून दोन हजार साध्या बस गाड्या खरेदी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे तर खरेदी केंद्र हरभरा खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून राज्यात लवकरच त्याची खरेदी सुरु होईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत सांगितलं अमरावती जिल्ह्यात तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते उच्च न्यायालय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरए आणि एचडीआयएल कंपनी यांच्यात झालेल्या करारातील मुद्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचा गृहबांधणी विभाग आणि एसआरएला दिले आहेत एचडीआयएल पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करत नाही तसंच दुसरीकडे राहण्यासाठी घरभाडेही देत नाही अशी तक्रार करणारी याधिका भारत नगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी न्यायालयात दाखल केली आहे त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले

राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांनी न्यायालयात चार आठवड्यात कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश यांच्या खंडपीठान दिले आहेत

मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या तयारीचा तसंच या विषयासंबंधी विविध न्यायप्रविष्ट बाबींचा मंत्रिमंडळ उपसमितीनं काल पहिल्या बैठकीत आढावा घेतला

हिंगणघाट आरोपपत्र वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या महिलेला जिवंत जाळून हत्या केल्याप्रकरणी येत्या दोन आठवड्यात आरोपपत्र दाखल केलं जाईल असं या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी काल सांगितलं

राज्याच्या गृहविभागानं काल याबाबतची अधिसचना जारी केली

मात्र ही योजना अद्यापही कागदावरच असून पृणेकरांना पाणीपट्टीवाढीचं ओझं नाहक सहन करावं लागत असल्याची टिका शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली

मात्र मिळकत कराच्या थकबाकी वसुलीवर प्रशासनाने भर द्यावा अशी मागणीही करण्यात आली गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील कामनगड इथ झाडापापडा इलाक्यातील ग्रामसभांच्या वतीनं सोमवारी दहा तारखेला भूमकाल दिवस साजरा करण्यात आला काय आहे भूमकाल दिवस आणि काय झालं या कार्यक्रमात हे सांगणारा हा वत्तांत भूमकाल या शब्दाचा अर्थ आहे आपल्या जमिनीसाठी संघर्ष करण

या युद्धात गुंडाधूर शहीद झाले

त्यांनी पारंपरिक वेशभूषेत गोंड नृत्य करीत गाणी म्हणत हा दिवस साजरा केला सुरुवातीला गाव गणराज्य शिलालेख आणि आदिवासी देवदेवतांचे पूजन करण्यात आलं

आकाशवाणी बातम्यांसाठी गडचिरोलीहन जयंत निमगडे यांच्यासह प्ण्याहन स्वाती महाळंक व्यंगचित्र स्पर्धा पहिल्या व्यंगचित्रकला स्पर्धेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि

फडणीस चारुहास पंडित संजय मेस्त्री राज ठाकरे यासारखे नामवंत कार्यशाळेत सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करत आहेत

देशात व्यंगचित्रकलेचं विद्यापीठ नाही आणि कोणत्याही महाविद्यालयात व्यंगचित्रकलेचं शिक्षण दिलं जात नाही मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये व्यंगचित्रकलेचे कार्यशाळा वर्ग सुरु आहेत व्यंगचित्रकलेला प्रोत्सहन मिळावं म्हणून पहिल्यांदाच अखिल भारतीय व्यंगचित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं

त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे या स्पर्धेतून व्यंगचित्रकलेला निश्वितच उभारी मिळेल विनीत मासावकार आकशवाणी बातम्यांसाठी मुंबई कर्जमक्ती जालना जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या येत्या एकवीस फेब्रवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयांसह बँकांमध्ये लावण्यात येतील अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे

परीक्षा पालघर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी पालघरमधल्या सोनापंत दांडेकर महाविद्यालयात काल संविधान जनजागृती परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होत या परीक्षेत महाविद्यालयातल्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या सुमारे अठराशे विद्यार्थ्यानी सहभाग घेतला

मेळावा वाशीम वाशिम जिल्ह्यातील शेलगाव बोदांडे इथं जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्याचं उद्घाटन वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम गाभणे यांच्या हस्ते करण्यात आलं मेळाव्यात सातशे स्काउट गाईड सहभागी झाले आहेत

याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात मुख्य सुत्रधारासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला क्रिकेट यजमान न्यूझीलंड संघानं पन्नास षटकांचा तिसरा क्रिकेट सामना जिंकून भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत वर्घस्व राखलं

हवामान गेल्या चोवीस तासांत विदर्भातील काही भागांत तापमानांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदवली गेली तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानांत वाढ झाली